बाजार समित्यांबाहेर कृषी माल विकण्याची मुभा मिळाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला आहे

शेतकऱ्यांची आता मध्यस्थांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला देशाला स्वावलंबी बनवण्यात कृषी क्षेत्राचं योगदान मोठं आहे जेव्हा शेतकरी आणि खेडी सक्षम होतील तेव्हाच देश आत्मनिर्भर बनेल असं पंतप्रधान म्हणाले

या प्रसंगी दोन्ही देशांमधील बौद्धिक संपत्ती सहकार्य क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे यामुळे उभय देशांमधील संबंध अधिक वृद्धींगत होणार आहेत भारत आणि डेन्मार्क यांच्यात वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापारात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद भगतसिंग यांना आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून काल आदरांजली वाहिली या महान धीरोदत्त क्रांतीकारकानं संघटनेचं महत्त्व जाणून लाला लजपतराय चंद्रशेखर आझाद सुखदेव राजगुरू तसंच अन्य क्रांतीकारकांसमवेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं मोदी म्हणाले

आकाशवाणी आणि लता दीदींच्या आवाजातील गाणी या अद्वितीय नात्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे

मराठी हिंदी भाषांसह विविध भारतीय भाषांमधून त्यांनी पार्श्वगायन केलं आहे सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न तसंच दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आल आहे आकडेवारी देशात आत्तापर्यंत पन्नास लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

हर्षवर्धन प्रार्थनास्थळांवर मास्क न वापरणाऱ्यांना केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे सनडे संवाद या समाजमाध्यमावरील आपल्या कार्यक्रमांत ते बोलत होते आयसीएमआरच्या अहवालानुसार अद्याप देशांत सामुदायिक प्रतिकारक्षमता अर्थात हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाही त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीचे सगळे नियम पाळणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्ति आणि प्रशासनानं एकत्रित काम केल्यास कोरोना संकटाचा मुकाबला करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

राकेश मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे देशातला मृत्युदर कमी सला तरी कोरोना संसर्गाचं प्रमाण रोखण्याची गरज आहे नाहीतर सध्याच्या वैद्टकीय सुविधा अपुऱ्या पडतील असं त्यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र देशमुख महाराष्ट्रात आरोग्य सेवा क्षेत्रातले गैरप्रकार रोखण्यासाठी गृह विभाग त्या क्षेत्रावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली लोकांनीही याकामी सरकारला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेद्वारा कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देशमुख यांनी सांगितलं फडणवीस महाराष्ट्रातलं सध्याचं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा भाजपाचा कोणताही विचार नाही असं राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं राज्यातली जनता सध्याच्या सरकारच्या कारभारावर नाराज आहे त्यामुळे हे सरकार आपल्याच चुकांमुळे पडेल असं फडणवीस मुंबईत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले संजय राऊत यांच्याबरोबर केवळ सामना दैनिकातील मुलाखतीबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं

लेहसह करगील भागातही या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे

भूकंपामुळे कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्याचं वृत्त नाही

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन उपाययोजना घेण्याचे आदेश देखील प्राधिकरणानं दिले आहेत आगामी ऑलिम्पिक्स आणि आशियाई तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा लक्षात घेता क्रीडा उपक्रम पुन्हा सुरु करण्यासाठी युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून नियोजन करण्यात येत आहे टेनिस फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा काल पॅरिस इथं सुरू झाली पहिल्या दिवशी महिला गटात सिमोना हालेप व्हिक्टोरिया अझारेन्का आपापल्या सामन्यात विजयी ठरल्या

प्रुष गटात अँडी मरे पहिल्याच फेरीत बाद झाला आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स संघानं किंग्ज इलेवन पंजाब संघाचा पराभव करताना या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार